या प्रकल्पामुळे एक मोठे अर्थकारण उभं राहणार असून ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे ते विकासाचं नवं मॉडेल म्हणून ओळखलं जाईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पृण्यात व्यक्त केला

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले ही जी हायटेक सिटी आहे या हायटेक सिटीच्या माध्यमातनं पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल या वाढत्या पुण्याचं सगळ्यात मोठं ग्रोथ इंजिन जर काही होणार असेल तर तो पुण्याचा रिंगरोड होणार

रिंगरोड पृण्याच्या विकासाचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे असं मृख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी संपर्कमंत्री गिरीष बापट म्हणाले महाळुंगे माण हायटेकसिटीमध्ये सगळ्या सुविधा आधिच देण्यात येणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डे पुणे

पुणे महापालिका आणि महामेट्रो यांच्या वतीने कर्वे रस्त्यावरील नळस्टॅप चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं भूमिप्जन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते राज्यातील जनतेला आरोग्य सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी फिलिप्स आरोग्यनिगा नवोन्मेष केंद्राची मदत घेऊ असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं

याविषयी आधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यात अवयवदान जनजागृती चळवळ जोर धरत आहे यावर्षी प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या पुणे विभागाने अवयवदानात अव्वल स्थान पटकावले आहे

दुसऱ्या क्रमाकावर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर नागपूर तर चौथ्या क्रमांकावर औरंगाबाद आहे

अवयवदान हे सर्वांत मोठे दान असून एक ब्रेनडेड व्यक्ती सहा ते सात जणांना जीवनदान देऊ शकतो त्यामुळे अवयवदान चळवळ वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असून त्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

पुण्यातील वाढती वाहतूक समस्या आणि अपघातांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे हेल्मेट वापरासाठी पोलिसांनी नागरिकांचं वेळोवेळी प्रबोधन केलं असुन सर्वोच्च न्यायालयानं हेल्मेट सक्तीचे आदेश पूर्वीच दिले आहेत

खडडे जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर पडलेला खड्डा व्यवस्थित ब्जवा अशी पोलिसांनी सूचना देऊनही पुणे महापालिकेने द्लक्ष केल्यानंतर याच खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी पुणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता ठेकेदार आणि पर्यवेक्षक अशा तिघांना अटक केली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळं झालेल्या अपघाताला जबाबदार धरून महापालिकेच्या अभियंत्याला अटक होण्याची पहिलीच घटना आहे

निश्वलनीकरणानंतरच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड चलनात येण्याची ही पहिलीच वेळ असल्याच रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटलं आहे

राज्यातील अशा प्रकारच्या या पहिल्याच उपक्रमाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

असा उपक्रम राबवणारी कुडाळ पंचायत समिती राज्यात एकमेव ठरली आहे

त्यामुळे यावेळी एकूण एक हजार बंधारे बांधायचे उद्विष्ट असलं तरी बाराशे ते पंधराशे बंधारे बांधून होतील असा विधास सभापती राजन जाधव आणि गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांनी व्यक्त केला

जनता लोक प्रतिनिधी आणि प्रशासन एकाच उद्देशानं एकत्र आले की काय होऊ शकतं याचा आदर्शच कुडाळ तालुक्यानं पर्यायान कुडाळ पंचायत समितीने सर्वासमोर ठेवला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी

केंद्र सरकारनं सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेसंदर्भात मला माहिती मिळाली

या पैशांचा उपयोग तिच्या शिक्षणासाठी नक्की करू शकतो आणि म्हणूनच मी या योजनेमध्ये पैसे गुंतवले केंद्र सरकारच्या या योजनेसाठी केंद्र सरकारला खूप खूप धन्यवाद भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव प्रकरणी राज्य शासनानं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी काल सर्वोच्च न्यायालयानं तीन डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली

मात्र मुंबई उच्च न्यायालयानं हा आदेश रद्दबातल ठरवला होता

सायबर गुन्हे शाखेचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

धान्य तृणधान्यांचं आहारातलं महत्व लक्षात आलं तर जनतेकडून तृणधान्यांची मागणी वाढेल आणि त्यामुळे तृणधान्याच्या शेतीमध्ये वाढ झाल्यानं शेतकरी आर्थिकदृष्टया समृद्ध होतील असा विश्वास रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुर्नील चव्हाण यांनी काल व्यक्त केला तुणधान्य पिकांचं महत्व पटवून देण्यासाठी कृषि विभागानं काल पौष्टिक तुणधान्य दिन साजरा केला त्यावेळी ते बोलत होते कोकणात होणाऱ्या नाचणी आणि वरीसारख्या तृणधान्याच्या शेतीवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावं असंही ते म्हणाले धान्य जळगावमध्येही राष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य दिन साजरा करण्यात आला यानिमित्त कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आपण घेत असलेल्या आहारावरच आपलं आरोग्य अवलंबून असल्यानं नागरीकांनी आरोग्य समतोल राहण्यासाठी दररोजच्या आहारात तृणधान्याचा अधिकाधिक वापर करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी यामध्ये केलं

स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली भारताचे रामकुमार रामनाथन आणि प्रजनेश गुन्नेस्वरन यांनी मुख्य फेरीत स्थान मिळवलं असून महाराष्ट्राचे अर्जुन कढे आणि आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड देण्यात आलं आहे हवामान राज्यात आज हवामान कोरडं राहील

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडीया रेडीयो न्यूज पुणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार